नागरिकत्व सुधारणा विधेयक अल्पसंख्याक विरोधी नाही अमित शहा यांचा निर्वाळा पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर आणि

विधिमंडळ नागपूर इथं सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा काल दुसरा दिवस सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे गाजला दोन्ही सभागृहांचं कामकाज गदारोळामुळे सुरुवातीला दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं

दरम्यान सरकार शेतकऱ्यांना दिलेल्या वचनांची पूर्तता करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधिमंडळाचं कामकाज तहकूब झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना दिली मख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेली सर्व विकास कामं वेळेत पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिलं नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितित चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारांची काल बैठक झाली

जामिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जामिया मिलिया इस्लामियातील घटनेची तूलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केल्यानंतर भाजपने त्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना जामिया हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करून उद्धव ठाकरे यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम शहिदांचा अपमान केला आहे असा आरोप केला अमित शहा नागरिकत्व सुधारणा विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही विरोधक या मुद्द्यावर अपप्रचार करताहेत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली ते काल मुंबईत एका आर्थिक परिषदेत बोलत होते या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हिंसाचारात सहभागी असणार्यांवर कारवाई करण्यात आली असं शहा यांनी स्पष्ट केलं दरम्यान काल गृहमंत्रालयानं या विधेयकावरील सर्व आक्षेपांना चोख उत्तरं दिली असून या विधेयकामुळे मुस्लिमांसह कोणाच्याही नागरी अधिकारांवर गदा येत नाही असा निर्वाळा दिला आहे या विधेयकाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं गृहमंत्रालयाचं म्हणणं आहे निर्भया नवी दिल्लीतील निर्भया सामृहिक बलात्कार प्रकरणातील दोषी असलेल्या अक्षय कृमार सिंह याच्या याचिकेवरील सुनावणी आज नवीन खंडपीठासमोर होईल सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे एक नातेवाईक निर्भयाच्या आईचे वकील होते त्यामुळे या सुनावणीतून आपण बाजूला होत असल्याचं बोबडे यांनी काल स्पष्ट केलं मशर्रफ पाकिस्तानचे माजी लष्कर शहा जनरल परवेज मुशर्रफ यांना पाकिस्तानातील विशेष न्यायालयानं काल मृत्युदंडाची शिक्षा सुनावली त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला आहे

मुशर्रफ सध्या दूबई इथं वास्तव्यास आहेत

या कार्यक्रम शृंखलेचा हा साठावा भाग आहे

अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी पुणे ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली आहे ऐकुया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पुणे शहरात मोठ्या प्रमाणातशहाळ्याचाकचरातयारहोतोत शहाळ्यातील पाणी प्यायल्यानंतर ती कचन्यात किंवा रस्त्यावर तशीच टाकली जातात शहाळ्यांच्या कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेनं त्याचं श्रेडिंग करुन खत बनवण्याचा प्रकल्प तयार केला आहे आतायापुढे जाऊन शहाळ्यांपासून काथ्या तयार करण्यात येत आहे

टाकाऊ शाहाळयापासून उपयुक्त वस्तू तयार करून महिला बचत गटांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून देणारा महापालिकेचा हा प्रकल्प राज्यातील इतर महापालिकांसाठी आदर्श ठरेल यात शंका नाही शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे मधमाशी पदवीधर होऊन नोकरी शोधायची या मानसिकतेतून तरूण आता बाहेर पडताहेत त्यांच्यासाठीच्या निसर्गाशी नातं जोडणाऱ्या पर्यावरण प्रक व्यवसाय प्रशिक्षणाबाबतचा हा वृत्तांत

आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक पुणे

कोकणरेल्वे नवी मंबई कोकण रेल्वे प्रशासनातर्फे रोहा ते वीर या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान रेल्वेमार्गाचं दुपदरीकरण आणि दहा नव्या रेल्वे स्थानकांची उभारणी तसंच आठ ठिकाणी अन्य कामं करण्यात येणार आहेत

सिध्देश्वर यात्रा सोलापूर इथलं ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महायात्रेसाठी प्रशासन सज्ज असुन विविध विभागांनी समन्वय ठेवून यात्रा कालावधीत काम करावं अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी काल दिल्या यात्रेच्या तयारीसाठी काल संयुक्त नियोजन बैठक झाली यावेळी सुरक्षाविषयक विविध सुचना करण्यात आल्या लाग निधन ज्येष्ठ अभिनेते विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ श्रीराम लागू यांचं काल पूण्यात वृद्धापकाळाने निधन झालं

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते मात्र दोन दिवसांपासन त्यांची प्रकती खालावली होती त्यांच्या पार्थिव देहावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत डॉक्टर लाग यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसुष्टीत दिलेलं योगदान मोठं होतं रंगभुमीवर त्यांनी केलेली अनेक नाटकं प्रचंड गाजली होती धित्रपटांशिवाय त्यांचं अंधश्रद्वा निर्मूलन क्षेत्रातही मोठं योगदान होतं

नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत त्यांनी अनेक कार्यक्रम केले आणि प्रोगामी विचारांची पेरणी केली रंगभूमीवरच्या प्रेमापोटीच त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सोडून नाट्यक्षेत्रात प्रवेश केला होता वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून त्यांनी आपल्या कामाची सुरूवात केली कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नटसम्राट मध्ये साकारलेल्या अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेनं डॉक्टरांना नटसम्राटाचं अढळपद मिळालं सामना सिंहासन पिंजरा मुक्तासारख्या अनेक चित्रपटांतील डॉक्टर श्रीराम लागूंच्या भुमिका गाजल्या